यातले सत्तर टक्के मृत्यू कोरोना विषाणूच्या संसर्गासोबतच अन्य आजार असल्यामुळे झाले असल्याची माहितीही केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे

या गावामध्ये दहशतवादी असल्याचं कळाल्यानंतर संरक्षण दलानं शोध मोहीम हाती घेतली होती दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केल्यानं ही चकमक सुरू झाली होती या कारवाईत मारले गेलेल्या दहशतवाद्यांची ओळख पटवली जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे

दरम्यान कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी औरंगाबाद शहरात लागू असलेली संचारबंदी आज मध्यरात्री संपत आहे शहरातल्या सर्व किराणा दुकान चालक भाजीपाला विक्रेते दूध चिकन मटन आणि अंडी विक्रेत्यांची आज कोरोना विषाणू संसर्गाशी सबंधित अँटीजन चाचणी करण्यात येणार आहे या चाचणीचे प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच फक्त आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार असल्याचं महापालिका आयुक्त आस्तिकक्मार पांडेय यांनी म्हटलं आहे

नव्या रुग्णांमधे उमरगा तालुक्यातले चार तर परंडा तालुक्यातल्या तीन तर उस्मानाबाद तालुक्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे

यामध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे

आमोद गडीकर यांनी दिली

जलनायक बाळासाहेब शेंबोलीकर यांनी लोक सहभागातून सीता नदीची खोली रूंदी आणि सरळीकरण करून हा बंधारा तयार केला आहे

पोटखळ आणि परीसरातल्या शेतकऱ्यांसाठी हवामान संप्रक खेडी विकास कार्यक्रम अंतर्गत यंत्राच्या सहाय्यानं भात प्नर्लागवड प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आलं तसंच यंत्राच्या सहाय्यानं भात शेती केल्यास शेतकऱ्यांना होणारे फायदे याबाबतचं महत्व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रात्यक्षिकांद्वारे समजावून सांगितलं